केंद्रीय अर्थसंकल्पात आर्थिक विकासाला गती देण्याचा निर्धार

श्रीमंतांवर अधिक कर गरीब आणि मध्यमवर्गाला सवलती

इंधन तंबाखूजन्य पदार्थ महागणार बँक व्यवहार वीमा स्वस्त अर्थसंकल्प मंदावत असलेल्या आर्थिक विकासाच्या गतीला चालना देण्यासाठी ठोस पावलं उचलत पायाभूत सोयी सुविधांच्या विकासाला आणि परदेशी थेट गुंतवणुकीला चालना देणारं अंदाजपत्रक अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल लोकसभेत सादर केलं

अंदाजपत्रकात प्रस्तावित वाढीव करांमुळे तंबाखूजन्य पदार्थ डिजीटल क्रिरे काजू परदेशातून येणारी पुस्तकं पिव्हीसी पाईप गाड्यांचे सुटे भाग सिंथेटीक रबर ऑप्टीकल फायबर घरांच्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या टाइल्स व्हिनाएल फ्लोअरिंग महागणार आहे विजेवर चालणारी वाहनं घरं बँकांमधले अंकीकृत व्यवहार आणि विमा स्वस्त होईल प्राप्तीकराच्या रचनेत कोणताही बदल या अंदाजपत्रकात प्रस्तावित नाही श्रीमंतांना मात्र आता वाढीव अधिभार भरावा लागेल वार्षिक दोन ते पाच कोटी उत्पन्न असणाऱ्यांना तीन टक्के तर पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना सात टक्के अधिभार लागणार आहे सामान्य प्राप्तीकरदात्यांना एक दिलासाही आहे आता पक्रिार्ड ऐवजी पर्याय म्हणून आधारकार्डही वापरता येणार आहे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण राबवणार उच्च शिक्षणाला चालना देणार अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केली

टीम इंडियासाठी लोकसहभाग प्रदूषणरहित भारत गगनयान चांद्रयानाची भरारी पायाभूत सोयी जलव्यवस्थापन नील अर्थव्यवस्था अन्न धान्याबाबत स्वयंपूर्णता आयुष्यमान भारत मेक इन इंडियावर भर आणि अंकीकृत अर्थ व्यवस्था ही यंदाच्या अर्थसंकल्पाची दशसुत्री आहे ग्रामीण शहरी दरी भरून काढणार्याअ या अर्थसंकल्पाला कृषी विकासासह सबलीकरणाच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीत महिलांचं योगदान वाढावं यासाठी बेटी बचाव बेटी पढाव योजनेचा नारी से नारायणी तक असा विस्तार अपेक्षित आहे

हा अर्थसंकल्प नवभारताची संकल्पना अधोरेखित करण्याबरोबरच ती आणखी विस्तारणारा आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे तर सर्वसामान्य नागरिकाला यातून काहीच हाती लागलेलं नाही अशी प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी काल नागपूर इथं व्यक्त केली हा अर्थसंकल्प विकासाचा समतोल साधणारा आणि द्रदृष्टीचा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया भारतीय उद्योग महासंघातल्या तज्ञांनी दिली आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात साखर परिषद राज्य सहकारी बँकेतर्फे पूण्यात आयोजित करण्यात आलेल्या साखर परिषदेच्या कालच्या पहिल्या दिवशी साखर उद्योगाशी संबंधित प्रदर्शनाघं उदघाटन खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते झालं आज या परिषदेचं औपचारिक उदघाटन मृख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या उपस्थितीत होणार आहे

पालखी आषाढी वारीसाठी निघालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं गोल रिंगण काल इंदापूर इथं झालं यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहोळा काल फलटणचा मुक्काम आटोपून बरडकडे मार्गस्थ झाला काल पालखीचा मुक्काम बरड इथं होता आज दुपारी हा पालखी सोहोळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल

दरम्यान धरण फुटल्यानं बंद पडलेला तिवरे गावातल्या बेंडवाडी आणि फणसवाडीचा विद्यूत पुरवठा कालपासून सुरू करण्यात आला तिवरे दुर्घटना तिवरे धरणाच्या भिंतीत खेकड्यांनी मोठ्या प्रमाणावर बीळ केल्यामुळे ती कमकुवत झाली आणि हा अपघात घडला तसंच हि एक नैसर्गिक आपत्ती आहे असं वक्तव्य जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना केलं मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेलं विशेष तपास पथक या संदर्भातील आपला अहवाल लवकरच सदर करेल त्यानंतर दोषी कोण ते स्पष्ट होईल असंही ते म्हणाले दरम्यान सावंत यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे या संदर्भात न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉप्रेस चे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे

नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी अटकेत असलेले अद्द संजीव पुनाळेकर यांना पुण्यातल्या विशेष न्यायालयानं काल जामीन मंजूर केला

शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती दरम्यान कणकवलीतील व्यापाऱ्यांनी काल द्कानं बंद ठेवून राणेंना आपला पाठिंबा दर्शवला पटोले लोकसभा निवडणुकीत नागपूर मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यानं विजयी झालेले केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांच्या या निवडीला आव्हान देणारी याचिका त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी काल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे दाखल केली आहे नागपूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप पटोले यांनी याचिकेत केला आहे

आज भारताचा अखेरचा साखळी सामना श्रीलंकेबरोबर होणार असून दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची लढत दक्षिण आफ्रिके बरोबर होणार आहे हवामान गुजरातच्या किनाऱ्यावरील वातावरणात वरच्या स्तरात असलेल्या हवेच्या चक्रवातीय स्थितीमुळे कोकणातला पावसाचा जोर आज आणि उद्या कायम राहण्याची शक्यता आहे राज्याच्या इतर भागात मात्र तो अपेक्षेप्रमाणे काहीसा कमी होईल आज कोकणात सर्वत्र विदर्भात अनेक ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे

केंद्रीय अर्थसंकल्पात आर्थिक विकासाला गती देण्याचा निर्धार

श्रीमंतांवर अधिक कर गरीब आणि मध्यमवर्गाला सवलती

इंधन तंबाखूजन्य पदार्थ महागणार बँक व्यवहार वीमा स्वस्त आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार